कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातल्या आपल्या लढ्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झालं असून ज्याप्रमाणं आपली ही लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली तसंच आता आपला लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे आपण सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आपल्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत

कोरोना विषाणू संसर्गानं जी परिस्थिती निर्माण केली त्याचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अशी विलक्षण कामं झाली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना पंतप्रधानांनी यावेळी विविध उदाहरणं दिली कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे विविध प्रयोग सुरू आहेत हे प्रयोग नवोन्मेषाची उर्मी तर दर्शवतातच पण त्याच बरोबर हे ही दाखवतात की आपल्या देशातलं कृषिक्षेत्र कसा नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत आहे शेतीला आध्निक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि अनेक पावलं उचलत आहे सरकारचे प्रयत्न यापुढेही असेच सुरू राहतील असं पंतप्रधान म्हणाले माय गोव्ह या संकेतस्थळावर जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री यांनी रस्ते सुरक्षे विषयी चर्चा करण्याचा आग्रह केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा समारंभ अमृतमहोत्सव आपण सुरू करत आहोत अशातच आपल्या त्या महानायकांशी संबंधित स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा उत्कृष्ट काळ असल्याचं त्यांनी नमूद केलं खासकरून युवक मित्रांनी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल स्वातंत्र्याशी संबंधित घटनांबद्दल लिहावं आपल्या भागातल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातल्या वीरगाथांबद्दल प्रस्तक लिहावं असं पंतप्रधानांनी सुचवलं या महिन्यात क्रिकेटच्या मैदानातूनही खूप चांगली बातमी मिळाली आपल्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर शानदार प्नरागमन करत ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली आपल्या खेळाइंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी असल्याची प्रशंसा पंतप्रधानांनी केली

आपल्याला आगामी काळ हा नवीन आशा आणि नाविन्यानं भरून टाकायचा आहे गेल्या वर्षी आपण असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं होतं यावर्षीही आपल्याला कठोर मेहनत करून आपल्या संकल्पांची पूर्तता करायची आहे आपल्या देशाला आणखी वेगानं पूढं न्यायचं असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले

चित्रपटात दोन मध्यांतर असावेत तसंच कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या निकषांचं पालन करणं आवश्यक असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

अनंत अमुची ध्येयासक्ती हे घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे

सोलापूर रायगड वाशिम नाशिक जिल्ह्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना पोलिओचे डोस दिले जात आहेत